महाराष्ट्रात मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधानतेचा इशारा केंद्राकडून मदतीचं आश्वासन राम मंदिर भमिपजन श्रीराम मंदिर हे आपली राष्ट्रीय भावना श्रद्धा आस्था आणि सामूहिक संकल्पशक्तीचं प्रतिक म्हणून जगाला प्रेरणा देत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला अयोध्येतल्या प्रस्तावित श्रीराम मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे अनेक पिढ्यांनी अखंड अविरत केलेल्या प्रयत्नांचं हे प्रतिक आहे असं मोदी यावेळी म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचं पालन करत हा सोहळा आयोजीत करून भारतानं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवन मूल्यांचं एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं आहे अस त्यांनी सांगितलं

इराण आणि चीनमध्येही रामकथांची माहिती मिळते तर नेपाळ आणि श्रीलंकेचा श्रीराम यांच्या जीवन चरित्राशी संबंध जोडलेला आहे त्यामुळे अनेक देशांमधल्या लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल असं मोदी म्हणाले उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचही यावेळी भाषण झालं अनेकांचे प्रयत्न आणि बलिदानानंतर आज हा संकल्पपूर्तीचा आनंद मिळतो आहे भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची गरज होती त्याचं सगुण साकार अधिष्ठान आज झालं या कामाला आपल्या जीवनाचं ध्येय मानणाऱ्या अनेकांचं आज स्मरण होत आहे असं प्रतिपादन भागवत यांनी केलं भारत चीन चीन ला जम्मू काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे जम्मूकाश्मीर संदर्भात चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्त्व्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांची ही प्रतिक्रिया दिली

बिरिन सिंग यांनी काल दूरदष्य प्रणाली द्वारे इंफाळ इथं दोन जलद गती न्यायालयाचं उद्घाटन केलं गेल्या साडेतीन वर्षात महिलांच्यावर झालेल्या अत्याचारांचे खटले यामुळे जलद गतीने निकाली काढता येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं त्यामुळं महिलांना लवकर न्याय मिळेल असंही ते म्हणाले

दोन निवृत्त न्यायाधिशांची या जलदगती न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जावडेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं

राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे

मुर्मू यांनी नायब राज्यपला पदाचा काल राजीनामा दिला तो राष्ट्रपतींनी स्विकारला आहे

सध्या ही योजना बिहार झारखंड मध्यप्रदेश ओडिशा राजस्थान आणि उत्तरप्रदेश या सहा राज्यांमध्ये सुरु आहे

आग अहमदाबादच्या एका रुग्णालयाला लागलेल्याआगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासोबत त्यांची चर्चा केली आणि जखमींना सर्व सुविधा पुरविण्याची सुचनाकेली

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई महापालिकेचे अधिकारी पोलिस रेल्वे अधिकारी आणि आरोग्य विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार